प्रथ्वीच्या कक्षेत तीनशे किलोमीटर उंचावरचा एक उपग्रह या क्षेपणास्त्रानं नष्ट केला मिशन शक्ती नावाचं हे अभियान पूर्णपणे यशस्वी झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे ते आज सर्व प्रसार माध्यमांद्वारे देशवासियांशी बोलत होते अवघ्या तीन मिनिटांत साध्य केलेल्या या यशाबद्दल पंतप्रधानांनी डीआरडीओ च्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे अमेरिका रशिया आणि चीन पाठोपाठ अशी क्षमता असलेला भारत हा जगातला चौथा देश असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं दळण वळणासह क्रषी संरक्षण प्रसार माध्यम अशा सर्वच क्षेत्रात आपले उपग्रह उत्तम कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं रेल्वेची तिकीटं तसंच विमानांच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र असल्या प्रकरणी निवडणूक आयोगानं रेल्वे मंत्रालय तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाला नोटीस बजावली आहे गेल्या दहा मार्चला लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर देशभरात आदर्श आचार संहिता लागू झाली त्यानंतर रेल्वे तिकीटं तसंच विमानाच्या बोर्डिंग पासवर पंतप्रधानांचं छायाचित्र असणं हा आचार संहितेचा भंग असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे

रेल्वेनं याबाबत उत्तर देताना आपण गेल्या आठवड्यातच या बाबतचा निर्णय घेतला असल्याचं सांगतानाच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुमारे एक लाख तिकीटांची छपाई झालेली असल्याचं सांगितलं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकपाल वर चार न्यायिक सदस्यांसह एकूण आठ सदस्याची नेमणूक केली आहे न्यायिक सदस्यांमध्ये निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले प्रदीपक्रमार मोहंती अभिलाषा क्रमारी आणि छत्तीसगड उच्च न्यायालयाचे म्ख्य न्यायमूर्ती अजयक्मार त्रिपाठी यांचा समावेश आहे इतर सदस्यांमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या निवृत्त प्रमुख अर्चना रामसुंदरन महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेंद्रसिंह आणि इंद्रजीत प्रसाद यांचा समावेश आहे

नीरव मोदीला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे त्याच्या जामीन अर्जावर परवा शुक्रवारी लंडन कोर्टात सुनावणी होणार आहे यासंदर्भात सह संचालक पदाच्या समकक्ष अधिकारी आवश्यक कागदपत्रांसह लंडनला रवाना होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सकाळी गोव्यात भाजप आमदारांची बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला महाराष्ट्र गोमांतकवादी पक्षातले ढवळीकर यांचे दोन सहकारी मंत्री काल रात्री भारतीय जनता पक्षात आले

ढवळीकर यांच्या जागी आमदार दीपक पावसकर यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली जाण्याची शक्यता आहे

या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली श्क्रवार पर्यंत इच्छ्कांना अर्ज मागे घेता येतील

सुमारे साडेचारशे ते पाचशे दिंड्या पैठण नगरीत गोदावरीच्या किनाऱ्यावर डेरेदाखल आहेत या यात्रेत काल निर्याण दिंडी काढण्यात आली आज छबिना मिरवणूक काढण्यात येत आहे उद्या सायंकाळी नाथषष्ठी यात्रेचा समारोप होणार आहे भानुदास एकनाथ च्या जयघोषात भाविक नाथ समाधीचं दर्शन घेत आहेत

या स्पर्धेत आज भारताचा सामना कॅनडासोबत होणार आहे पोलंड आणि जपान तसंच कोरिया आणि मलेशिया संघातही आज सामने होणार आहेत